अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारचा निर्णय नियमबाह्य असल्याचा युजीसीचा दावा

महाराष्ट्र आसाम बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर परिस्थितीचा अंदाज वर्तवू शकणारी शाश्वत यंत्रणा विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले अतिवृष्टी आणि पुरासंदर्भात योग्य वेळी आणि अधिकाधिक अचून अंदाज देण्यासाठी हवामान विभाग आणि जल आयोगासारख्या यंत्रणा प्रयत्नशील आहेत मात्र आता नद्यांची पाणी पातळी वाढण वीज कोसळण यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज आहे त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूकही वाढवायला हवी असं ते म्हणाले जून महिन्यात निसर्ग वादळामुळं आणि गेल्या आठवड्यात मुंबईतील जोरदार पावसामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्राकडं तातडीच्या अर्थ साह्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केली अंदमान आणि निकोबार बेटांना चेन्नईशी जोडणाऱ्याअत्याधुनिक दूरसंचार केबल यंत्रणेमूळं या बेटांवर विकासाचं नवं पर्व सुरू होईल असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला

केबल टाकण्याचा हा प्रकल्प अनेक अडचणी असूनही वेळेआधी पूर्ण करण्यात आल्याचं शहा यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

कोरोना संसर्गामुळं दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल केलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर काल यशस्वी शस्त्रकीया करण्यात आली त्यांना अतिदक्षता विभागात जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे दरम्यान आपल्याला कोरोना संसर्ग झाला असून आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी आणिविलगीकरणात रहावं असं आवाहन मुखर्जी यांनी काल केलं राजस्थानात गेल्या महिन्यापासून असलेले राजकीय अस्थैर्याचं वातावरण संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत नवी दिल्लीत काल कॉप्रेस नेतृत्वाबरोबर झालेली बैठक समाधानकारक झाल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी म्हटलं आहे त्यांनी काल पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली पक्ष संघटना आणि राज्य सरकार याबाबत असलेल्या तक्रारी सर्वांसमोर आणण्याची गरज होती असं पायलट यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं या तक्रारी पक्षासमोर मांडण्यात आल्या असून त्या सोडवण्यासाठी कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पायलट यांनी दिली दरम्यान राजस्थानचे बंडखोर आमदार भवरलाल शर्मा यांनी काल जयपूर इथं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली

गेहलोत यांनीही हा पक्षांतर्गत वाद होता आणि आता तो संपला असल्याचं जाहीर केलं

मणिपूरमध्ये काल विधानसभेच्या एक दिवसाच्या अधिवेशनात एन

नागरिकांचं राहणीमान सुधारण्यासाठी गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयानं अनेक योजना राबवल्या आहेत

यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी मिशन आणि प्रधान मंत्री आवास योजनेमुळं मिळणाऱ्या फायद्यांचीही माहिती दिली महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांचा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं काल सर्वोच्च न्यायालयात सांगितलं या बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आयोगाला असून विद्यापीठ किंवा राज्य सरकारांना अश्या प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाला सांगितलं

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाबाबत अंमलबजावणी संचालनालयानं काल अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांची नव्यानं चौकशी केली रिया तिचा भाऊ शौविक वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्यासह रियाची व्यवसाय व्यवस्थापक श्रुती मोदी आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यांचे जबाब काल नोंदवून घेण्यात आले रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली या आगीबाबत चौकशी होईल

एप्रिल महिन्यात झालेल्या या घटनेत दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची जमावानं हत्या केली होती

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार